या संस्थेमुळे खुल्या बाजारातून भांडवल उभारणीसाठी मदत होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

सर्व बँकाचं खासगीकरण केलं जाणार नाही असं सांगून सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताचं रक्षण केल जाईल अशी ग्वाही सीतारामन यांनी यावेळी बोलताना दिली

लोकसभेमध्ये गेल्या वर्षी मार्चमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं

त्याचबरोबर महिलांची प्रतिष्ठा आणि या प्रक्रियेतील गोपनीयता कायम ठेवण्याच्या द्रष्टीनं तरतूद करण्यात आली आहे सरकारनं आरोग्य क्षेत्राच्या मजबुतीकरणासाठी अनेक पावलं उचलली असून या क्षेत्रातील तज्ज्ञांशी सखोल चर्चा करून हे विधेयक मांडण्यात आलं आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं

टोपे यांनी काल दिल्ली इथं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण उपस्थित होते

गेल्या काही महिन्यात अमिराती इथले अनेक रुग्ण मुंबईला वैद्यकीय उपचारांसाठी आले आहेत या लोकांना वैद्यकीय व्हिसा दिल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले महाराष्ट्रातल्या कार्यकाळात आपण व्यापार वाणिज्य तसंच इतर क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली चवदार तळे आवाहन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा महाडमध्ये चवदार तळे सत्याग्रह स्मृती दिनी गर्दी करू नये असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे

दरवर्षी या दिवशी लाखो आंबेडकरी अनुयायी इथं एकत्र येऊन अभिवादन करतात मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आंबेडकरी जनतेनं चवदार तळे इथं गर्दी करू नये असं आवाहन आठवले यांनी केलं आहे

राज्यातील वस्त्रोद्योगाच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती

वस्त्रोद्योग हा सर्वाधिक रोजगार देणाऱ्या उद्योगापैकी असून हजारो कुटुबांचा चरितार्थ चालवण्याची क्षमता या उद्योगात आहे

सूत दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी वस्त्रोद्योग विभागानं केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या नीलम गोन्हे महिला आणि बालकांवरील अत्याचारासंदर्भातील घटनांचे वृत्तांकन अधिक संवेदनशीलतेने व्हावे अशी अपेक्षा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गो ्हे यांनी व्यक्त केली या विषयावर माहिती जनसंपर्क विभागाबरोबर आयोजित केलेल्या बैठकीत त्या काल बोलत होत्या यासंदर्भातलं वृत्तांकन करताना प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन केलं गेलं पाहिजे त्यादृष्टीनं माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष जागृती कार्यशाळांचं आयोजन करावं अशी सूचनाही त्यांनी केली अशा ऑनलाईन प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखण्याचं काम सुरु असल्याचं माहिती आणि जनसंपर्क महासंचालक डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितलं

ऐकूया त्याविषयीचा हा वृत्तांत नॅशनल हाय स्पीड रेल्वे महामंडळातर्फे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे सोमवारी विमानाद्वारे नाशिक ते अकोलादरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं काल अकोला ते नागपूर दरम्यानचं सर्वेक्षण पार पडलं आजही हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे लाइट डिटेक्शन अँड रेजिंग म्हणजे लिडार असं या सर्वेक्षणाचं नाव आहे सर्वेक्षणामध्ये एकाच विमानात लीडार आणि फोटो किंवा व्हिडिओ घेणारे सेंसर लावलेले असतात हे विमान हवेतून प्रस्तावित मार्गाचा सर्वे पूर्ण करतं त्यात प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या आजूबाजूच्या दीडशे किलोमीटरपर्यंतच्या प्रदेशाचे हवाई चित्रिकरण केले जाते त्यासाठी शंभर मेगापिक्सल क्षमता असलेला कॅमेरा वापरला जातो त्यानंतर त्याचा त्रिमिती म्हणजेच थ्रीडी नकाशा तयार केला जातो त्यामध्ये या मार्गाच्या आजूबाजूला असलेल्या इमारती डोंगर झाडे इत्यादी सर्व बारीक सारीक गोष्टी लांबी रुदी उंची नुसार म्हणजेच त्रिमितीमध्ये बघता येतात याबरोबरच प्रवासी संख्या आणि इतर सर्वेक्षण केलं जात असून ही सर्व माहिती संकलित झाल्यानंतर त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला या वर्षातच सादर केला जाणार आहे नेहमीच्या पद्धतीने हा सर्वे केल्यास त्याला एक वर्षापेक्षा जास्त काळ लागतो मात्र लीडार सर्वेक्षणामुळे हे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण होणार आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अकोल्याहून मध् कसबे यांच्यासह लौकिका रास्ते पूणे

त्यामुळं अनेक ठिकाणी कामकाज ठप्प झालं तर अनेक ठिकाणी नागरिकांचे हाल झाले

बँक बचाओदेश बचाओ अशा घोषणाही देण्यात आल्या ध्रळे जिल्ह्यातील एक हजार अधिकारी आणि कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत

अशोक चव्हाण स्पष्टीकरण महाधिवक्ता यांच्या भूमिकेविषयी विधिमंडळातल्या आपल्या निवेदनाबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिशाभूल करणं योग्य नाही असं सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल म्हटलं आहे एकशे दोनाव्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार राहिलेले नाहीत असं आपण कधीही म्हणालो नसल्याचं चव्हाण यांनी काल माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं एकशे दोनावी घटनाद्रुस्ती या आरक्षणाला लागू होत नाही हीच आमची भूमिका असून त्या दृष्टीनंच आम्ही सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करणार आहोत असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं नाशिक पशवैद्यकीय दवाखाना नाशिक जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीनं फिरत्या दवाखान्याची सोय करण्यात आली असून त्याचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते काल करण्यात आला जनावरांवर जागेवरच उपचार करण्यासाठी फिरत्या दवाखान्याची सोय करण्यात आली आहे मुख्यमंत्री पशु आरोग्य योजनेअंतर्गत हे दवाखाने सुरू करण्यात येत आहेत पंढरपर पोटनिवडणक आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे

उपमहापौर राजीनामा पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी काल आपला राजीनामा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला विधानसभा निवडणूकीनंतर म्हणजेच साधारण दीडवर्षापूर्वी भाजपानं शेंडगे यांना उपमहापौरपद दिलं होतं यापूर्वी हे पद आरपीआयकडे होत हे पद पुन्हा मिळावं अशी मागणी आरपीआयनं वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे

महापालिकेचे आयुक्त देविदासराव पवार यांनी काल हा निर्णय जाहीर केला कोपरा अत्याचार निवेदन लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात कोपरा इथं तरुणीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी मराठा सेवा संघानं केली आहे दोषींना कठोर शिक्षा देऊन तरुणीला न्याय द्यावा असं निवेदन संघातर्फे जिल्हा पोलिस अधीक्षकांना काल देण्यात आलं नगर बाह्यवळण रस्ता अहमदनगर शहरातील प्रस्तावित वर्तुळाकार बाह्यवळण रस्त्याच्या कामामध्ये लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी मिळाली असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी काल दिली डेक्कन एज्युकेशन सोसायटी पूण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत यामध्ये क्रीडा अकादमी विद्यार्थी संशोधन केंद्र कौशल्य विकास केंद्रासाठी स्वतंत्र इमारत सौरऊर्जा प्रकल्प कचऱ्यापासून खतनिर्मिती औषधी वनस्पतींचं उद्यान शाळेच्या परिसराचं नृतनीकरण आणि सुशोभिकरण करण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीचे कार्यवाह प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी काल पत्रकार परिषदेत दिली वीज थकबाकी थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेल्यानंतर होणारी वादावादी आणि मारामारी टाळण्याच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर वीज ग्राहकांचे प्रबोधन करण्याच्या हेतूनं आता महावितरणने सुमधूर संगीताची मदत घेतली आहे महावितरणमधील कर्मचाऱ्यांपैकी संगीताची चांगली जाण असणाऱ्या कलाकार कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन पुणे शहराच्या विविध भागात सध्या वीजबिलांची थकबाकी भरण्याचं आवाहन केलं जात आहे